मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ही माहिती दिली यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाची बक्रि झाली या बक्रित हा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं

या निर्णयाबाबत तिर परीक्षा मंडळांना अवगत करावं तसंच सुधारित नियोजनानुसार शिक्षण मंडळानं नवं वेळापत्रक जाहीर करावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत

आय टी जेईई आणि नीट च्या परीक्षा द्याव्या लागतात हे लक्षात घेऊन त्यांचं नुकसान होऊ नये अशा रितीनं परीक्षेचं आयोजन करायचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून परीक्षांसाठीची मानक कार्यप्रणाली तयार करावी परीक्षा यंत्रणेशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण करावं असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत

यासाठी राज्यपाल मुख्यमंत्री राष्ट्रीय वद्यक्रीय परिषद केंद्रीय आरोग्य मंत्रालय तसंच वद्धकीय शिक्षण विभागाशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले देशमुख यांनी आज वद्धकीय शाखेतल्या विद्यार्थ्याशी द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते वद्धक्रीय शाखेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा वेळेवरच घ्यायची सूचना राष्ट्रीय वद्धकीय परिषदेनं केली आहे त्यानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा मात्र वेळेवरच होतील असं त्यांनी स्पष्ट केलं विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची राज्य सरकारची भूमिका नाही असं ते म्हणाले नाशिक शिल्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानं या संवादाचं आयोजन केलं होतं

ते आज मंत्रालयात राज्यातल्या कोरोनास्थिती प्रतिबंधक उपयायोजनांचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बक्कीत बोलत होते कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ आणि वेग देण्यासाठी अधिग्रहीत खाजगी रुग्णालयांमधल्या सुविधांच्या खर्चाला मंजूरी देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना दिले जातील अशी घोषणाही त्यांनी केली कोरोनाविरुद्धच्या लढाईत पुढचे पंधरा दिवस महत्वाचे असून याकाळात रुग्णांना बेड व्हेंटीलेटर ऑक्सिजन रेमडिसिव्हीर आदी बाबी उपलब्ध करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करावी या लढाईसाठी निधी आणि मनुष्यबळ कमी पडू दिलं जाणार नाही असा विश्वास पवार यांनी दिला या बर्क्कीला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री राजेश टोपे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते रशियाची कोरोनाप्रतिबंधक लस स्पुटनिक वीच्या आपत्कालीन वापराला भारतीय औषध महानियंत्रक डीसीजीएनं परवानगी दिली आहे त्यामुळे आता कोरोना महामारीच्या या काळात आपात्कालीन वापरासाठी भारतात तिसरी लस उपलब्ध होईल भारतात या लसीची वद्क्कीय चाचणी डॉ रेड्डीज लद्धकरत आहे रेड्डीज कंपनीनं स्पुटनिक वी लसीच्या पुरवठ्यासाठी रशियाच्या थेट गुंतवणूक निधीबरोबर करार केला आहे

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक शेअर बाजारामधे झालेल्या घसरणीचे जोरदार पडसाद देशांतर्गत बाजारातही उमटले निर्देशांकांमधे सुमारे साडेतीन टक्क्याची घसरण झाली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या सर्व नागरिकांना गुढी पाडवा तसंच नववर्षानिमित्त निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत गुढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच संपूर्ण देश विशेषतः महाराष्ट्र करोनाच्या गंभीर संकटातून जात आहे त्यामुळे गुढी पाडव्याचा मंगल सण यंदा आपापल्या घरीच अत्यंत साधेपणानं साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं हा सण तसंच आगामी नववर्ष सर्वांकरता सुख उत्तम आरोग्य आणि संपन्नता घेऊन येवो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या युगादी येती चाँद बस्तिखी तसंच सौसर पाडवो निमित्त देखील राज्यपालांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयनं आज समन्स बजावलं आता देशमुख यांची बुधवारी सीबीआय चौकशी करणार आहे

कोरोनासंकटात या वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना आजारापासून संरक्षण मिळावं यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला तर तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी खाटा आणि आरोग्यविषयक मदत उपलब्ध व्हावी तसंच या वीज कंपन्यातल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं तातडीनं लसीकरण व्हावं यासाठी प्रत्येक परिमंडळ कार्यालयात हा समन्वय कक्ष उभारला जाणार आहे कोविडच्या नियंत्रणासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही टास्क फोर्सनं आरोग्य सुविधांच्या मुलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला हवं असं मत भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे लॉकडाऊन बाबत विचार करणाऱ्या टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातल्या समस्यांचा विचार कला आहे का असा प्रश्न उपस्थित करून लॉकडाऊन लावण्यापूर्वी मदतीचं पर्वेज जाहीर करा अशी मागणी त्यांनी आज शिर्डी ध्वीं केली

भारतीय रिझर्व्ह बँकैनं ही माहिती दिली आरटीजीएस सेवा बंद असली तरी एनईएफटी ही सेवा उपलब्ध असेल असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे याबाबत सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांना माहिती द्यावी अशी सूचना रिझर्व्ह बँकेनं केली आहे

अद्ययावतीकरणानंतर या सेवेची लवचिकता वाढेल तसंच आपत्कालीन वेळेत पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठीचा कालावधीही कमी होईल असं बँकेनं म्हटलं आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातल्या अर्जदारांना प्राधान्यानं महवितरणद्वारे वीज जोडणी उपलब्ध करुन देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजना राबवली जाणार आहे

याशिवाय या योजनेत अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या असंघटित उद्योगांमधल्या वीज पुरवठ्यासंबधीच्या तक्रारी तसंच समस्यांचं निवारण करण्याबाबतच्या उपाययोजनांचाही समावेश असेल डहाणूचे माजी आमदार आणि पालघर जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष पास्कल धनारे यांचा काल मध्यरात्रीच्या सुमाराला कोरोनामुळे मृत्यू झाला धनारे यांच्यावर बऱ्याच दिवसांपासून गुजरातमधे वापी क्विल्या रुग्णालयात उपचार सुरू होते काल रात्री त्यांची तब्येत अचानक बिघडल्यानं त्यांना मुंबईतल्या नानावटी रुग्णालयात हलवलं होतं

या बातमीच्या अनुषंगानं संचालनालयानं हा खुलासा केला आहे